पंतप्रधानांच्या हस्ते शहरी गॅस प्रकल्पांची कोनशिला

राज्य विधिमंडळातलं वातावरण अजूनही तापलेलंच

मराठा आरक्षणासाठी आता मंत्रिमंडळाची उपसमिती

सई परांजपे यांना यंदाचा गदीमा परस्कार जाहीर

देशात गॅस वितरण पद्धती अधिक बळकट बनवण्यासाठीसरकार प्रयत्नशील असून द्रवरूप भूगर्भ वायू स्थानकांची संख्या वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या फायद्याबाबत पंतप्रधान म्हणाले

साताऱ्यात शहरी गॅस वितरण योजनेचा श्भारंभ काल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाला मतदान यंत्रे आगामी विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकांमध्ये श्रेक्ट्रोनिक मतदान यंत्रे अर्थात ई व्ही एम यंत्रांच्या ऐवजी मतपत्रिकांचा वापर केला जावा अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायलयानं फेटाळून लावली या प्रणाली बाबत याचिकाकर्त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या तशा शंका कोणत्याही प्रणाली बाबत उस्थित करता येऊ शकतात असं मत न्यायालयानं यावेळी नोंदवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी दिण्यात आली शिक्षण आणि नोकऱ्यांबाबत ा वेर मागासवर्गियांची स्थिती काय आहे याबाबत गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर राज्यांच्या मागासवर्ग आयोगांशी चर्चेची आणखी एक फेरी आवश्यक असल्यानं मुदतवाढ द्यावी अशी विनंती या आयोगानं केली होती विधीमंडळ कामकाज आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेला आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा दुष्काळग्रस्तांना मदत आणि मराठा तसंच धनगर आरक्षणाच्या मदद्यावरून विधानपरिषदेत कालही विरोधक आक्रमक झाले गदारोळामळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून काल विधानसभेमध्येही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आरक्षणावाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलं

या आरक्षणासाठी भविष्यात न्यायालयात लढावं लागेल हे गृहित धरुनच या कायद्याची मजबूत रचना करण्यात येत आहे याच अधिवेशनात या आरक्षणाचे विधेयक मांडण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आपण आता अहवालाची प्रत दाखवली आहे त्यात आपणही वाचलं असेल की अतिशय स्पष्टपणे त्यांनी हे सांगितल आहे त्या अहवालात की त्यांना ह्याच्यामध्ये टाकलं तर कॅटोस्ट्रोफिक फिक्ट त्याचा होईल त्याच्यामुळे त्याठिकाणी वेगळच आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यातही त्यांनी दिलच आहे

आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगानं केलेल्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्याकरिता मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे राज्याचे महसल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून त्याचं परिपत्रक काल सायंकाळी जारी करण्यात आलं आहे या उपसमितीवर विरोधकांनी सडकून टीका केली असून समिती स्थापन केल्यानं राज्यसरकार पाच दिवसांत मराठा समाजाला आरक्षण कसं देणार असा सवाल विरोधकांनी केला आहे आदिवासी मोर्चा विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उलगुलान मोर्चाची अखेर राज्यसरकारने दखल घेतली आहे सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांना तसं लेखी आश्वासन दिलं आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी आंदोलन काल मागे घेतलं मोर्चाचे विधानसभेतही पडसाद उमटले त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत मोर्रेकन्याच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केल मुख्यमंत्र्यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर सरकारच्यावतीनं आंदोलकांना पुढील तीन महिन्यात शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील असं लेखी आश्वासन दिलं

महोत्सवात कथाबाह्य विभागाचं उद्दाटन खरवस या मराठी चित्रपटानं झालं होतं या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी आपला अनुभव सांगितला

आत आलेल्या प्रेक्षकांनी जी दाद दिली त्याबद्दल प्रचंड आनंद वाटतो आहे ज्यावेळी प्रेक्षक येऊन सांगतो की फिल्म चांगली झाली होती किंवा तुमची कलाकृती आवडी त्याच्यासारखं दुसरं ऑवॉर्ड नाही मला वाटत आणि काही असतं एका कलाकारासाठी मग तो डिरेक्टर असूदेत किंवा ऍक्टर असूदेत ज्या उद्देशानं आम्ही ही फिल्म केली स्टिल्व्हर्सचा प्रोब्लेम आम्ही ज्या हेतूने आम्ही दाखविण्याचा प्रयत्न केला एका लघूपटातून तर त्याला रिस्पोन्स अनेक लोकांनी असा दिला की हा सिनेमा आहे या शॉर्टफिल्म म्हणणं चूकीचं ठरेल त्याच बरोबर ज्युरींनी आम्हाला सांगितलं की ही फिल्म बधितल्यानंतर ती ज्युरी म्हणून जज करताना सिलेक्ट व्हायच्या आधी ज्यावेळी पहिल्यांदा बहितली त्यावेळी सगळ्या ज्यूरींनी उभं राहन टाळ्या वाजविल्या त्यामुळे ह्याचासारखा आनि समाधानाचा क्षण आजपर्यंत तरी मिळाला नव्हता त्यामुळे खूप आनंद होत आहे सवाई भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची सुश्राव्य मेजवानी असलेल्या पुण्यातल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदा गायन मैफलींचा पुरेपूर आस्वाद घेता येणार आहे गायन बैठकीबरोबरच सतार गिटार संतूर बासरी वीणा व्हायोलिन यावाद्यांमधून स्वरानंद तसंच नृत्याचा आविष्कार रसिकांना अनुभवता येईल

प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल गदिमा ज्येष्ठ साहित्यिक गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणारा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव प्रस्कार ज्येष्ठ संगीतकार पं हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर यांना प्रदान करण्यात येईल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांना साहित्यातील कार्यासाठी यंदाचा चैत्रबन प्रस्कार जाहीर झाला असून तरुण अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकर हिला विद्या प्रज्ञा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह तिर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल ांडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार